सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा प्रथमच मोठया मिरवणुकीशिवाय गणरायाचं विसर्जन पार पडलं प्रशासनानं केलेल्या आवाहनानुसार अनेक लोकांनी घरच्या घरीच किंवा महापालिकांनी उपलब्ध करुन दिलेल्या फिरत्या हौदांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं प्ण्यात मानाच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन मंडपाजवळ तयार केलेल्या हौदातच करण्यात आलं प्ण्याच्या गणेश उत्सवाच्या इतिहासात प्रथमच साधेपणानं झालेल्या या सोहळ्याचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉईस कास्ट सनई चौघड्यांच्या मंगलस्वरात गणपती बाप्पा मोरयामंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पूणेकरांनी काललाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहूसंख्य प्रणेकरांनी घरीच श्रींच्या मूर्तीचं विसर्जन केलं महापालिकेनं फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती मात्र यंदा फिरत्या हौदांमध्ये श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करण्यास प्रणेकरांकडून अत्यल्प प्रतिसाद लाभला

प्रथेप्रमाणं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विसर्जन मिरवणुक मार्गावरील महात्मा फुले मंडई परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पृतळ्यास पृष्पहार अर्पण केला त्यानंतर महापौरांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या श्रींस प्ष्पहार अर्पण करण्यात आला मानाच्या गणपतींसमोर रांगोळीच्या पायघड़या घालण्यात आल्या होत्या मिरवणुकीची परंपरा जपली जावी म्हणून श्रींच्या पालखीसोबत कार्यकर्ते पाच पावलंही चालले श्रींची आरती करून टाळ्यांच्या कडकडाटात शंख निनादात पुण्यातल्या असंख्य मंडळांनी मंडप किंवा मंदिरातच व्यवस्था केलेल्या हौदातील स्वच्छ पाण्यात श्रींच्या मुर्तीचं विसर्जन केलं जगावर आलेलं कोरोनारूपी संकट लवकर टळू दे आणि गणपती बाप्पा प्ढच्या वर्षी त् लवकर ये अशी आर्तस्वरात भाविक श्रींस प्रार्थना करत असल्याचं दृष्यही प्रण्यात पाहायला मिळालं आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक

कृत्रिम तलावांसह मुंबईतील चौपाट्यांवर देखील शांततेनं गणेश विसर्जन पार पडलं आपल्या लाडक्या दैवताला प्रढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत भाविकांनी गणरायाला साधेपणानं निरोप दिला यानिमित्त मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

नवी मुंबईत नागरिकांनी पारंपरिक विसर्जन स्थळांपेक्षा कृत्रिम विसर्जन स्थळांना अधिक पसंती दिल्याचे दिसुन आले

कोणत्याही ठिकाणी विसर्जनाच्या मिरवणूका निघाल्या नाहीत

ग्रामीण भागात मात्र तलाव नद्या आणि समुद्रावरच विसर्जन करण्यात आलं त्यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यात आला नेहमी यादिवशी गणरायाचे विसर्जन मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ढोल ताशा वाजंत्री डीजेच्या धामध्मध्ये मोठ्या उत्सवात मिरवणूक काढताना बघायला मिळते मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव पाहता ना बँड बाजा ना मिरवणूक अश्या साध्या स्वरूपात निरोप देण्यात आला

जालना शहरात गणेश विसर्जनासाठी आवश्यक नियोजन नगरपालिकेने केलं होतं शहरातल्या प्रत्येक प्रभागातून नगरपालिकेच्या वाहनातून सार्वजनिक आणि घरगूती गणेश मूर्ती संकलन करुन मोतीतलावात त्यांचं विसर्जन करण्यात आलं अहमदनगर शहरातील माळीवाडा इथल्या गणेशाची आरती करून विसर्जनाला जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला श्रीगोंदा शहरात नगरपरिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी नगरपरिषदेकडे आपले गणेश सुपूर्द केले नंदूरबारमध्ये शत्तकोत्तर वर्षांची पंरपरा असलेला दादा बाबा गणपती रथांचा हरिहर भेट उत्सव यंदा पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होवु शकला नाही त्यामुळे काल सकाळच्या सत्रातच शहरातील मानाच्या दादा आणि बाबा गणपतींचे विधीवत सोनी विहीरींमध्ये अतिशय साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले परभणीत दहा दिवस अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला दहा दिवस कुठलाही देखावा सादर झाला नाही तसेच ढोल ताशाच्या गजरात ही ऐकावयास मिळाला नाही अनंत अनंत चतूर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग निहाय गणपती एकत्रित करून विसर्जन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत असून या उपक्रमामुळे अत्यंत साध्या पद्धतीने श्रीचे विसर्जन करण्यात आले त्यामुळे कोठेही गर्दी झाली नाही

त्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एरवी अकोल्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीत मूर्तींचं विसर्जन केलं जातं

महापालिकेचे कर्मचारी पोलिस कर्मचारी आणि संकलीत गणेश मुर्ती वाह्न नेण्यासाठी एस टी महामंडळाच्या विशेष मालवाहु बसेस तैनात करण्यात आल्या होत्या

कृत्रिम तलांवावर विसर्जन करुन मुर्ती संकलन करणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देवून प्रोत्साहन देण्यात आलं आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह प्रशांत जाधव पूणे

प्रणव अंत्यसंस्कार माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव म्खर्जी यांच्या पार्थिव देहावर काल नवी दिल्लीतल्या लोधी रोड स्मशानभूमीत संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कोविडच्या अनुषंगानं स्रक्षित अंतराच्या नियमांचं सक्तीनं पालन करण्यात आलं

म्खर्जी यांचं पार्थिव शरीर काल सकाळी नवी दिल्लीतल्या राजाजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं त्याठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवर आणि केंद्रीय नेतेतसंच तीनही सेना दलांच्या प्रमुखांनी त्यांना आंदरांजली अर्पण केली प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक पिढ्या त्यांचं स्मरण करतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे केंद्रीय मंत्रीमंडळानं प्रणव म्रखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला तसंच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही काळ मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली

मेट्रोसाठी देशात प्रथमच स्टार्डल कॅरिअरसारखी यंत्रसामुग्री वापरली जात आहे एकदा स्टार्डल कॅरिअरची उभारणी झाली की एका रात्रीत दोन स्पॅन बसवता येतात

उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातल्या महिलांना माफक दरात आणि जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींना पाच रुपयांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम राबवून रोटरी क्लबसारख्या सामाजिक संस्थांच्या सहभागातून हे यश साध्य झालं आहे जिगाव आंदोलन ब्लडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या शेत जमिनीवरील बांधकाम लागवड केलेली फळझाडं पाईप लाईन आदींची नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी भाजपा आमदार डॉ संजय क्टे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं

वैद्यकीय प्रवेशासाठी सध्या राज्यात अस्तित्वात असलेलं हे समीकरण मराठवाड्यावर घोर अन्याय करणारं असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे स्वाक्षऱ्यांचं हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे

या योजनेचा लाभ पालघर जिल्ह्यातल्या सर्व पात्र पथविक्रेत्यांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलं आहे निधन वीरशैव समाजाचे गुरू शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांचं काल नांदेड इथं खाजगी रूग्णालयात निधन झालं

पाऊस मध्यप्रदेशात झालेल्या जोरदार पावसामुळे तिथल्या अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती आता सर्वच ठिकाणचं पाणी ओसरू लागलं आहे धरणातून पाण्याचा विसर्ग काल सकाळपासून कमी करण्यात आला आहेत

भागातील हजारो हेक्टर शेतजमीन आणि घरे पाण्याखाली आल्याने नागरिकांचे प्रचंड न्कसान झाले आहेत आजपासून मदतीचे सर्वेक्षण स्रू होणार असून अवघ्या दोन दिवसात नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यात मदत जमा करण्यात येईल अशी माहितीसंपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहेत गडचिरोली जिल्ह्यातील पूर हळूहळू ओसरु लागला असला तरी अजूनही अनेक मार्गांवरील वाहतूक बंदच आहे

आरमोरी ब्रम्हप्री आणि गडचिरोली चंद्रप्र हे मार्ग सुरु झाले मात्र गडचिरोली आरमोरी आणि अन्य मार्ग अजूनही बंदच आहेत गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भामरागड तालुक्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली मागील आठवड्यात पर्लकोटा व अन्य नद्यांना पूर आल्याने परिसरातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता शिवाय भामरागड गावातही दोनदा प्राचे पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं होतं अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या कोतुळ नदीतुन मोठा विसर्ग सुरू असल्यानं नगरला पाणीप्रवठा करणारं मुळा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे त्यामुळे नगरकरांची पाण्याची समस्या दूर झाली आहे काल धरणाचे अकरा दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आलं या धरणातून सोडलेल्या पाणी साठ्यातून वीज निर्मिती करण्यात येत आहे

बुलडाणा जिल्हयातही शेगाव तालुक्यातल्या नागझरी पुलाजवळ विसर्जनासाठी आलेल्या दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तृम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार